बैठकीनंतर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली

महिलांच्या स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्यादृष्टीने हा निर्णय खूप महत्वाचा होता असं ते म्हणाले

जीएसटीचं प्रामाणिकपणे पालन होईल अशी अपेक्षा आहे ही आजपर्यंतची सर्वात मोठी कर सुधारणा असून तिच्या अंमलबजावणीकरता सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन उद्दाटनपर भाषणात गोयल यांनी केलं करात सुसूत्रता आणण्याबाबतच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली राज्यात विविध मागण्यांसाठी झालेल्या मराठा समाज आंदोलनाला आज काही ठिकाणी हिंसक वळण लागलं हिंगोली जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी आज आंदोलन झालं हिंगोली शहरात जिल्हाधिकारी कार्यालयापासून आंदोलनाला सुरुवात झाली शासकीय नोकरीमध्ये आरक्षण देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेलं आक्षासन पोकळ आहे असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला जवळाबाजार इथं सुरु असलेल्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागलं यात तीन बसेसवर दगडफेक करण्यात आली यामुळे या भागात काही काळ तणाव होता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं

आंदोलनाची तीव्रता वाढवली जाणार असल्याची माहिती संयोजकांनी दिल्याचं आमच्या बातमीदारानं सांगितलं सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तसंच उत्तर सोलापूर तालुक्यातल्या नान्नज इथं काही लोकांनी मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण देत एसटीची बस पेटवली

काँप्रेसचे नेते माजी महापौर किशोर जामदार यांचा पुतण्या चैतन्य जामदार याने बंडखोरी केली आहे

दरम्यान जाती अंतर्गत संघर्ष लावून अनुसूचित जातीमधील दोन घटकाना डावलल जात आहे असा आरोप हम भारतीय पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केला पेरणीचे सुक्ष्म नियोजन आणि अचूक संकलन होण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कृषि मूल्य आयोगाने बैठका घेऊन राज्य शासनाला सूचना केल्या होत्या या सूचना शासनाने स्वीकारल्या असून पीक पेऱ्याचे अचूक संकलन करण्यासाठी कृषी विभागाने अधिसूचना जारी केली आहे देशात अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच झाल्याची माहिती राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आयोगाच्या सूचनेनंतर शासनाच्या कृषी विभागाने अधिसूचना जारी केली आहे

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज खरीप पीककर्ज वाटपाचा आढावा घेतला

प्लॉस्टिकच्या कायमस्वरुपी वापराचा मार्ग आपण शोधला पाहिजे असं मत केंद्रीय वाणिज्य आणि औद्योगिक मंत्री सुरेश प्रभू व्यक्त केले मुंबईत प्लॉस्टिक निर्यात प्रसार परिषदेनं आयोजित केलेल्या समारभांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बोलत होते दैनंदिन जीवनात प्लॉस्टिकच अनन्यसाधारण महत्त्व असलं तरी त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचं प्रभू म्हणाले तर पर्यावरण रक्षणासाठी प्लॉस्टिकवर पुनर्प्रक्रिया केली पहिजे असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं ईज ऑफ ड्ईग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभीकरणाच्या क्षेत्रातलं महाराष्ट्राचं अव्वल स्थान परत मिळवण्यासाठी मैत्री या समान व्यासपीठाची निर्मिती केल्याची माहिती उदयोगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली परभणीला सुंदर शहर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असून अमृत योजनेच्या माध्यमातून प्राधान्यानं पाणीप्रश्न सोडवण्यात येईल शहरात लवकरच डांबरी रस्ते पथदिव्यांची उभारणी आणि वृक्षलागवड केली जाईल असं महानगरपालिकेचे नवे आयुक्त रमेश पवार यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर रमेश पवार यांनी प्रथमच पत्र परिषद घेतली आणि शहराच्या विविध समस्या जाणून घेत आगामी काळात करावयाची कामं याबद्दल सविस्तर चर्चा केली स्वच्छ भारताचं स्वप्न प्रत्यक्ष साकार करायची खूप मोठी जबाबदारी तरुण पिढीवर आहे असं मत स्वच्छता क्षेत्रातले राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ श्रीकांत नावरेकर यांनी व्यक्त केलं आहे ते आज नाशिकच्या देवळाली इथं केंद्रीय विद्यालयात फील्ड आऊटरीच ब्यूरोनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते तरुणांनी मनावर घेतलं तर आपल्या देशात संपूर्ण स्वच्छतेची अंमलबजावणी करुन ती कायम ठेवणं शक्य होईल असं ते म्हणाले

महाराष्ट्रातल्या आदिवासी पट्टयातल्या मुलांना आणि स्तन्यदा मातांना राज्य सरकार पोषक अन्न पुरवते आहे का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं विचारला विदर्भातला मेळघाट परिसर आणि राज्याच्या इतर भागातल्या आदिवासी पाड्यांमध्ये कुपोषणामुळे होणा या मृत्यूंच्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या समस्येवर भर देणा या याचिकांवरची सुनावणी आठवड्याच्या सुरूवातीला केली

कुलकर्णी यांनी हा प्रश्न उपस्थित केला

या याचिकांवरची पुढची सुनावणी आता एक ऑगस्टला होईल अखिल भारतीय मालवाहतुकदार संघटनेनं पुकारलेल्या भारत बंद आणि चक्काजाम आंदोलनाला आज द्स या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला ट्कवाहतुकदार आणि सरकारमधली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर कालपासून मालवाहतुकदार बेमुदत संपावर गेले आहेत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत वर्षातून एकदाच पथकर द्यावा विम्याचा हप्ता कमी करावा यासह या आणि अन्य विविध मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे

त्याचा परिणाम म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथला कांदा लिलाव आज झाला नाही जालन्यात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेनं केला आहे औरंगाबाद तसंच हिंगोली जिल्ह्यातही या बंदचा परिणाम जाणवला नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पाचही मार्केटमध्ये या संपाचा परिणाम जाणवत नसल्याची माहिती व्यापा यांनी दिली मात्र संप असाच सुरू राहिला तर सहा दिवसांनी कांदा बटाट्याचा दरांमध्ये वाढ होईल अशी शक्यता व्यापा यांनी व्यक्त केली या संपात स्कूलबसचालक काल एका दिवसासाठी सहभागी झाले होते

ते आज औरंगाबाद इथं राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते

धुळे शहरातील तिरंगा चौक परिसरातील अन्सार नगरात आज दुपारी गुटख्याचा मोठा साठा पकडण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक हेमत पाटील यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली

पालघर जिल्ह्यातले सर्व रस्ते हे खड्डेमय झाले असून याला सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार आहे असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत टाळे ठोकले रस्तेद्रुस्तीत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप मनसे शिष्टमंडळाकडून करण्यात आला

या दुर्घटनेत दोन म्हशी ठार झाल्या आहेत ढिगाऱ्याखाली अजूनही काही जनावरं अडकली असण्याची शक्यता असून बचाव कार्य सुरू आहे अमरावती जिल्ह्यात पाऊस आणि अध्नमधून पडणारे ऊन तसंच तापमानातील वाढ यामुळे विषाणूजन्य आजार बळावले आहेत

नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरूच असून इगतपुरी मधील भावली धरण भरू लागल्याने ओव्हर फ्लॉ झाले तर गंगापूर धरणातून अल्प प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे